जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या अरिपाल त्राल परसिरात आज सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला सुरक्षा बलाचे जवानही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत आहेत फरार हिरे व्यापारी मेहूल चौकसी याच्या थायलंड मधल्या कारखान्यावर टाच आणली असल्याची माहिती सक्तीवसुली संचालनालयानं दिली आहे

याबाबतची अधिसूचना रेल्वे भरती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे

रेल्वेचे विविध भाग आणि राज्यांमध्ये ही पदं भरली जाणार असून त्यासाठी देशभरातल्या उमेदवारांना अर्ज करता येतील असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे भारतात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध बदल करणं शक्य नाही असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे ते काल जयपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते या यंत्रात कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची मूळ रचना पुनर्स्थापित होईल असं त्यांनी स्पष्ट केलं हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसुफ याचा जामीन सर्वोच्व न्यायालयानं फेटाळला आहे याप्रकरणी सत्र न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असल्यामुळे आरोपीला जामिन मिळू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं

बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंध असल्याचा तसंच या संघटनेसाठी सौदी अरेबियामधून वडिलांच्या सांगण्यानुसार निधी उभा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे

नऊ दिवस चालणाऱ्या या मेळ्याचं उद्घाटन केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे विशेष गरजा असलेले वाचक ही यावर्षीच्या मेळ्याची संकल्पना असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर यंदा या ठिकाणी गांधी यांची तसंच त्यांच्या विषयीच्या प्स्तकांचा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातल्या पाटणा देवी इथं आकाराला येत असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ते काल मुंबईत बोलत होते

पाटणा देवी इथं आद्य गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांची समाधी आहे याच पाटणा परिसरात त्यांनी प्रथम शून्याचा शोध लावला तर गणितावर आधारित लिलावती हा महान ग्रंथ देखील त्यांनी याचठिकाणी लिहिला असल्यामुळे हा प्रकल्प इथं उभारला जात असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं या प्रकल्पाच्या माध्यमातून गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोपं करुन दिलं जाईल असं ते म्हणाले

दोन्ही ठिकाणी मुख्य विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे काल संध्याकाळी ही आग लागली महावितरण आणि तहसील प्रशासनानं त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

कुलदीप यादवनं तीन रविंद्र जडेजानं दोन तर मोहम्मद शमीनं एक गडी बाद केला